आयूष मंत्रालयाच्या वतीनं आजचा दिवस राष्ट्रीय आयूर्वेद दिन म्हणून साजरा केला जात आहे यंदा या दिवसाचे घोषवाक्य कोरोनासाठी आयुर्वेद हे आहे आयुष चे सहाय्यक संचालक आयुष डॉ व्यंकट धर्माधिकारी यांनी काल आकाशवाणीशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली

युरोपिय देशांच्या उदाहरणावरून भारतात जानेवारी फेब्रवारीमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता राज्याच्या आरोग्य सेवा संचालना लयाने वर्तवली आहे

युरोपात कोरोनाची द्सरी लाट आली आहे त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातही खबरदारी घेणं गरजेचं आहे असं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं त्यानंतर आरोग्य सेवा संचालना लयानं जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला सूचना देऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी असली तरी चाचण्या सक्षमपणे सुरू ठेवाव्यात अधिक प्रमाणात फ्लू सदृश्य आजार असणारे रुग्ण आढळणाऱ्या भागात चाचण्यांचं प्रमाण वाढवावं घरोघरी जाऊन नियमित सर्वेक्षण करावं असं आरोग्य संचालना लयानं सांगितलं आहे सुपर स्प्रेडर म्हणजेच ज्यांच्यामार्फत कोरोना त्वरित पसरू शकतो अशा किराणा द्कानदार भाजीवाले फेरीवाले हॉटेल मालक वेटर वर्तमानपत्रे दूध घरपोच करणारी मुलं मोलकरणी सिलेंडर पोहोचवणारे कर्मचारी ट्रक रिक्षा चालक मजूर सुरक्षारक्षक यांचं सर्वेक्षण आणि चाचण्या कराव्यात

औषधे साधनसामग्री आणि ऑक्सिजनचा पुरवठा हा बफर स्टॉक म्हणून उपलब्ध ठेवावा रुग्णवाहिका सर्व आवश्यक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या असाव्यात याची काळजी घ्यावी याची माहिती सर्वसामान्य जनतेला विविध माध्यमातून द्यावी असे निर्देश आरोग्य संचालना लयानं दिले

त्यांच्यासाठी कोमॉर्बिंडिटी क्लिनिक सुरू करावे तसेच त्यांची साप्ताहिक तपासणी करावी असा सल्ला ही देण्यात आला असून कोविड नियंत्रणासाठी स्थानिक स्तरावर उपकेंद्र वॉर्डनिहाय पथके कार्यरत असणे गरजेचं आहे या पथकांनी होम क्वॉरन्टाईन असलेल्या रुग्णांची नियमित देखरेख करावी असं प्रशासनाला सांगण्यात आलं आहे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी होणे गरजेचं आहे फटाक्यांच्या धुरामुळे कोविड रुग्णांना श्वसनाचा त्रास आणखी वाढू शकतो असा इशाराही आरोग्य विभागानं दिला आहे

अशा आजारांबाबत लक्षणं दिसल्यास या रुग्णांवर तातडीनं उपचार करता यावे यासाठी पुणे महापालिकेतर्फे जंबो कोविड हॉस्पिटलसह तीन ठिकाणी पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे लोक मात्र या पोस्ट कोविड उपचारांबाबत फारसे गंभीर नाहित असं दिसतं आहे कोरोनातून बरे झाल्यानंतर काही काळापर्यंत अंगदुखी थकवा नैराश्य पक्षाघात त्वचेवर प्रळ हृदय विकाराचा झटका असे आजार होऊ शकतात त्यात मध्मेह उच्च रक्तदाब तसंच इतर गंभीर आजार असलेल्यांना अधिक धोका असतो सध्या कोरोनामुक्त नागरिकांची संख्या अधिक असली तरी त्यानंतर त्रास होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढत असून अनेकांना गंभीर आजार झाले आहेत लोक घरी सोडल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचं नियमित सेवन करत नाहीत आहार व्यायामाकडे दुर्लक्ष करतात घरी सोडल्यानंतर प्रत्येक दोन आठवड्यांनी रुग्णालयात जाऊन नियमित तपासणी करून घेण्याचं टाळतात असं आढळून आलं आहे त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे पुण्यातल्या पोस्ट कोविड ओपीडींनाही अत्यल्प प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळेच कोरोना मुक्त रुग्णांनी पोस्ट कोविंड उपचारांकडे दुर्लक्ष करू नये खाजगी रुग्णालयात महागडे असलेले हे उपचार महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत त्याचा फायदा घ्यावा असं आवाहन आता महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलं आहे

मध्य रेल्वे कोरोना संकटकाळात भारतीय रेल्वेनं पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्याबरोबरच फळ आणि भाजीपाला यासारख्या नाशवत वस्तुंच्या वाहतुकीसाठी किसान रेलची सुरूवात करुन शेतकऱ्यांनाही मदतीचा हात दिला आहे गेल्या सात महिन्यातल्या रेल्वेच्या या कामगिरीचा हा वृत्तांत

यात काही पार्सल तर जीवरक्षक प्रणांलींची तातडीनं पोहोचवणं आवश्यक अशी होती

याच काळात सुरू झालेल्या किसान रेललाही चांगला प्रतिसाद मिळतो हे

डाळिंब सिमला मिरची हिरवी मिरची आलम लिंब मासे संत्री अशा नाशवंत मालाची किसान रेलमधून वाहतूक केली जाते सध्या देवळाली ते मुझफ्फरपूर नागपूर ते आदर्श नगर दिल्ली सांगोला ते मनमाड आणि सांगोला ते सिकंदराबाद या किसान रेल गाडया सरू आहेत

पण कोरोना विरुद्धचा लढा मात्र संपलेला नाही म्हणूनच मास्क वापर स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार